संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचं भाषण होणार आहे

यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी पदाची शपथ घेतली आणि सभापतीपदासाठी निवडणूक झाली राज्यसभैचं कामकाज आज सुरू होणार आहे

संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांच्या प्रम्खांची काल नवी दिल्लीत एक देश एक निवडणूक या संकल्पनेविषयी चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली एक देश एक निवडणूक या संकल्पनेच्या विविध पैलूंची पडताळणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एका समितीची स्थापना करणार आहेत अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली एका निश्चित कालमर्यादेत ही समिती आपला अहवाल सादर करेल या संकल्पनेला बहृतेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं मात्र भाकपा आणि माकपा यांसारख्या काही पक्षांचे याबाबत मतभेद आहेत पण त्यांनी या संकल्पनेला विरोध केलेला नाही असं ते म्हणाले

अण्णा द्रम्कसह इतर तीन पक्षांनीही आपली मतं सादर केली असं त्यांनी सांगितलं लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान मार्क्सवादी कम्य्निस्ट पक्षाचे सीताराम येच्री भारतीय कम्य्निस्ट पक्षाचे डी राजा संय्क्त जनता दलाचे नीतीश क्मार बिजू जनता दलाचे नवीन पटनायक आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्द्ल्ला यांचा बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता काँग्रेस तृणमूल काँग्रेस सपा बसपा द्रम्क तेलगू देसम आणि आम आदमी पार्टी हे पक्ष बैठकीत सहभागी झाले नाहीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं किराणा द्कानदार व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली ई कॉमर्सशी संबंधीत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसंच छोट्या व्यापारांची बलस्थान आणि द्बळ्या बाजू जाणून घेण्यासाठी गोयल यांनी त्यांच्याशी संवाद साधला

उच्च दर्जाचे उत्पादनं साठवण्यासाठी आणि आपला व्यवसाय सुधारण्यासाठी छोटया व्यापाऱ्यांनी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा मुद्रा सारख्या सरकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांनाही याचा लाभ द्यावा असं आवाहन गोयल यांनी केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काल उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना भेटले

आंध प्रदेशाबरोबरच देशातील अन्य भागांत संरक्षण मंत्रालयानं हाती घेतलेल्या विकास कामांच्या प्रगतीची माहिती त्यांनी उपराष्ट्रपती यांना दिली आंधप्रदेश मधे संरक्षण मंत्रालयामार्फत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीमधे कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी मंत्रालयानं घ्यावी अशा सूचना उपराष्ट्रपतींनी राजनाथ सिंग यांना दिल्या

प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीनं भारतातल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज परिप्रेक्ष्य आणि वस्त्स्थिती या शिर्षकाचं एक टिपण प्रकाशित केलं आहे

मेघालयात पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात तुरा इथं जपानी मेंदूज्वराचा प्राद्र्भाव झाला आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विभागीय संचालक गारो हिल्सला आज भेट देणार आहेत

आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे योग दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे योग दिवसाचा म्ख्य कार्यक्रम झारखंडमध्ये रांची इथं होणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील या कार्यक्रमामध्ये योग संघटना आणि योगग्रूंव्यतिरिक्त विविध राज्यांमधले तीस हजारांहून जास्त लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे

योग हा भारताचा सर्वात मोठा वारसा असून त्यानं जगात सौहार्द आणि एकता निर्माण केली आहे असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री बर्मिंगहॅम इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण अफ्रिकेवर चार गडी राखून विजय मिळवला

तर त्याचवेळी कालच्या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेसाठी उपांत्य फेरी गाठण्याची वाट बिकट झाली आहे

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल नवी दिल्ली इथं भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे उप प्रधानमंत्री यूरी त्रुतनेव यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्याविषयी चर्चा केली उभय नेत्यांनी येत्या सप्टेंबरमधे व्लादिवोस्तोक इथं पाश्चिमात्य आर्थिक मंचाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या दौऱ्यासह भारत आणि रशिया यांच्यातल्या संबंधाच्या विविध बाजूंबाबत चर्चा केली असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी सांगितलं